कोरोनाविषयक राज्यस्तरीय कृती पथकाचे मुख्य तांत्रिक सल्लागार डॉक्टर सुभाष साळूंखे यांनी काल आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली काही आकस्मिक वैद्यकीय प्रतिक्रिया उमटल्यास त्याला तोंड देण्यास सक्षम राहण्याच्या दृष्टीनं वैद्यकीय पातळीवरील यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहेत गरज भासल्यास अशा रुग्णांसाठी काही प्रमाणात खाटा राखीव ठेवण्यात याव्यात असंही सुचवण्यात आलं आहे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची ही देशव्यापी मोहीम आव्हानात्मक ठरणार असल्याचंही डॉ

दिवाळीतल्या गर्दीनंतर पूणे शहराबरोबरच जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे

निर्बंध पालघर पालघर जिल्ह्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र गुजरात सीमेवर असलेल्या तलासरी आरटीओ चेकपोस्टवर सध्या ही थर्मल तपासणी सुरू आहे पाच ठिकाणी दहा पथकं तैनात करण्यात आली आहेत कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह असलेल्या प्रवाशांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना काळात दगावलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड कवच योजनेअंतर्गत विमा भरपाई देण्यामध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे

केंद्र सरकारच्या निकषांनुसार हे संरक्षण कोविड वॉर्डामध्ये सेवा बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच आहे मात्र याच्या पात्रतेबद्दल अनेक संभ्रम असल्याने त्यात न बसणारे बरेच अर्ज येत आहेत त्यामुळे ते बाद होत आहेत

नंदकुमार देशमुख यांनी दिली आकाशवाणी बातम्यांसाठी भुषण राजगुरू पुणे गोवा तपासणी सिंधदर्ग कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार गोवा राज्याच्या सीमेवर कालपासून थर्मल स्क्रीनिंग करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे सिंध्दूर्गात महाराष्ट्र गोवा राज्याच्या सीमेवर बांदा टोलनाका परिसरात महसुल आरोग्य आणि पोलीसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत

यातून गोव्यातून येणाऱ्या सिंधुदुर्गातल्या स्थानिक वाहनांना सूट देण्यात येत आहे धर्मल स्क्रीनिंग दरम्यान ताप वगैरे लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटिजेन चाचणी करण्यात येणार आहे चाचणी पॉझिटीव्ह आल्यास नजीकच्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येणारं आहे अशी महिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली दरम्यान सावंतवाडी तालुक्यातून गोव्यामध्ये नोकरीनिमित्त ये जा करणारे नोकरदार तथा ग्रामस्थ याना तहसीलदार कार्यालयाकडून ओळखपत्र देण्यात येणार आहे त्यासाठी नोकरदारांची यादी केली जाणार असून ग्रामपंचायत स्तरावर ही यादी तयार केली जावी अशा सूचना तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी गटविकास अधिकारी व्ही एम नाईक यांनी केल्या आहेत सांस्कृतिक पुणे शहरातला डिसेंबर हा रसिक प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं पर्वणीच ठरतो एकीकडे वाढत जाणारी गुलाबी थंडी तर दुसरीकडे शहरात दरवर्षी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल त्यामुळे पुणेकरांवर एक वेगळाच कैफ चढतो आणि शहराच्या हवेत सांस्कृतिक माहोल बनत जातो यंदा मात्र सगळंच वेगळं आहे अनलॉक नंतरही शहरातल सांस्कृतिक विश्व शांतच दिसतं आहे तब्बल आठ महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सरकारच्या परवानगीनं पाच नोव्हेंबरला नाट्यगृह कलाकार आणि रसिक प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली खरी मात्र अद्याप एकाही सांस्कृतिक कार्यक्रमांची नोंद पुणे शहरातल्या नाट्यगुहात झाली नाही शहरातल्या बालगंधर्व भरत यशवंतराव चव्हाण यासारख्या नाट्यगृहाचा रगमंच आजही नांदीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहे

त्यामुळे याही कोरोनाच्या संकटावर मात करत परत एकदा मराठी नाटक रसिका प्रेक्षकाच्या सेवेत लवकरच रूज् होईल अशी आशा या क्षेत्रातले नामवंत व्यक्त करताहेत आकाशवाणी बातम्या साठी भाग्यश्री अष्टपुत्रे पुणे सायकल वाशिम टाळेबंदीचा अनेक उद्योग व्यवसायांना फटका बसला हे खरं आहे पण काही उद्योगांना फायदाही झाला असं कुणी सांगितलं तर खरं वाटेल का पण खरं आहे ही बातमी ऐका काही वर्षापूर्वी वाशिम जिल्ह्यात महिला असो की पुरुष दळणवळणाच मुख्य साधन सायकल हेच होतं जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकानं संपन्नता आली आणि सायकलची जागा स्वयंचलीत दुचाकी आणि चार चाकी वाहनांनी घेतली त्यामुळ सायकल मागे पडली होती परंतु यंदामध्ये कोरोनाची महामारी आली आणि सायकल ह्या वाहनाला पुन्हा चांगले दिवस आले कोरोनाच्या प्रभावापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाकडे वळला लॉकडाऊनमुळे व्यापारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी यांना भरपूर वेळ मिळू लागला पण क्रीडांगण व्यायाम शाळा जलतरण तलाव क्लब आदी बंद मग यावर नागरिकांनी उपाय शोधला तो सायकलिंगचा

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार